अमेरिका दौऱ्यावरून काल परतलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भाजपच्या संसदीय समितीची आज बैठक होईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ नेते यावेळी उपस्थित राहणार आहेत

आज याबाबत निर्णय होईल असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितलं

ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते अजित पवार यांनी परवा सायंकाळी आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर ते काल द्पारपर्यंत कोणाच्याही संपर्कात नव्हते काल दुपारी पक्षाध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली शरद पवार हे राज्य सहकारी बँकेच्या संचालक मंडळावर नव्हते बँकेचे सभासद नव्हते त्यांचा द्रान्वयानेही संबंध नव्हता तरीही त्यांचं नाव या प्रकरणात आणलं गेलं हा सगळा निव्वळ बदनामीचा डाव असल्याचंही अजित पवार म्हणाले जवळपास अकरा हजार कोटी रुपयांच्या ठेवी असलेल्या राज्य सहकारी बँकेत पंचवीस हजार कोटी रुपयांचा घोटाळा कसा होणार असा प्रश्नही अजित पवार यांनी उपस्थित केला

ते काल नाशिक इथं एका कार्यक्रमात बोलत होते

ते काल मुंबईत पक्षाच्या जिल्हाप्रमुखांच्या मेळाव्यात बोलत होते राज्यात पुन्हा देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रिपदी विराजमान होतील असा दावा भाजप नेत्यांकडून केला जात आहे त्या पार्श्वभूमीवर ठाकरे यांचं हे विधान महत्त्वाचं असून शिवसेनेकडे अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद मागितलं जाणार असल्याचे हे संकेत मानले जात आहेत भाजप शिवसेना युतीबद्दल भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याशी बोलणं झालं असून लवकरच याबाबत निर्णय घेण्यात येईल असंही ठाकरे यांनी सांगितलं

माजी खासदार राजू शेट्टी यांनी काल सांगली इथं ही माहिती दिली

आकाशवाणी आणि दर्रदर्शनच्या सर्व केंद्रावरुन या कार्यक्रमाचं प्रसारण होईल

काल औरंगाबाद इथं महात्मा गांधी मिशनच्या वतीनं घेण्यात आलेल्या अरूण साधू स्मृती व्याख्यानमालेत आजची माध्यमं आणि राजकारण या विषयावर ते बोलत होते समाज जोडण्याचं आणि समाजाच्या विविध प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम पत्रकारितेच्या माध्यमातून होणं गरजेचं असल्याचंही ते म्हणाले खासदार कुमार केतकर यांनी भारतीय जनता पक्षाच्या धोरणांवर तीव्र टीका केली चुकीचा इतिहास लिहिला जात असल्याचा आरोपही केतकर यांनी यावेळी केला

मराठवाड्यात माहूर इथली रेणुका देवी तुळजापूर इथली तुळजाभवानी तसंच अंबाजोगाई इथं योगेश्वरी देवीच्या मंदिरात घटस्थापनेनं विविध धार्मिक कार्यक्रमांना प्रारंभ होईल तुळजापूर इथं तुळजाभवानी देवीची मंचकी निद्रा पूर्ण होऊन देवी आज पहाटे सिंहासनारूढ झाली द्रपारी बारा वाजेच्या सुमारास घटस्थापना होणार आहे राज्यात कोल्हापूर इथं अंबाबाई देवी तसंच नाशिक जिल्ह्यातल्या सप्तशंगी देवीच्या मंदिरातही नवरात्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक उपक्रम होणार असल्याचं आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा बावीसावा दीक्षान्त समारंभ काल झाला यावेळी प्रमुख पाहणे म्हणून ते बोलत होते कुलगुरू डॉ उद्धव भोसले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते पदवी मिळवणं हे सहजसाध्य असेलही पण ज्ञान मिळवणं अवघड आहे ज्ञान हे गतीमान असल्यामुळे आपला संशोधन लेख प्रकाशित होईपर्यंत त्यातली अर्धी मूल्यं कमी होतात याचं भान ठेवून वाटचाल करावी असा सल्लाही प्राध्यापक चौधुरी यांनी यावेळी दिला

जिंतूर तालुक्यातल्या मौजे कोरवाडी इथं आमदार विजय भांबळे यांच्या स्थानिक विकास निधीतून सांस्कृतिक सभागृह सभामंडप बांधकाम उद्घाटनाचा फलक कायम राहिला होता ग्रामसेवक संदीप बाखे यांनी यात दोषी आढळल्यानं त्यांच्याविरुद्ध लोकप्रतिनिधी अधिनियमनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे

नागरिकांना कुठलाही त्रास होऊ नये म्हणून ही मोहीम रात्रीच्यावेळी राबवण्यात येत आहे या अभियानासाठी महापालिकेनं आधिकारी आणि कर्मचार्यांच्या पथकांची नियुक्ती केली असून त्याद्वारे जनजाग़ती करण्याचं काम सुरु आहे

सिन्नर शिवारात गायींचा कळप आल्यानं कार चालकानं अचानक ब्रेक दाबला त्यामुळे मागून येणारा ट्रक कारवर आदळल्याचं सिन्नर पोलिसांनी सांगितलं

ते काल कोल्हापूर जिल्ह्यात कवठेमहांकाळ इथं शिवसेना मेळाव्यात बोलत होते सांगली कोल्हापूर जिल्ह्यात महाप्राची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी वेळीच मार्ग काढणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले या भागातली शेती आणि शेतकरी उध्वस्त झाला आहे त्यांना सर्वतोपरी मदत केली पाहिजे असंही खासदार माने म्हणाले